पी एस सी

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली निसर्ग चक्रीवादळामुळं नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत

त्यानंतर सविस्तर अभ्यास करून पॅकेजची घोषणा केली जाईल असं ते म्हणाले त्याप्रमाणे इतर जिल्ह्यांनाही मदत दिली जाईल असे ते म्हणाले आज त्यांनी अलिबाग आणि परिसरातल्या काही भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी अलिबाग तालुक्यातील उमटे गावात चक्रीवादळामुळे मरण पावलेल्या दशरथ बाबू वाघमारे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्र्यांनी चार लाख रुपयांचा धनादेशही दिला यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या

उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी आज पूणे जिल्ह्याचा दौरा करून निसर्ग चक्रीवादळामूळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्यांनी आज मावळ खेड आणि जुन्नर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त गावांना भेट दिली जिल्हा प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे तत्काळ तयार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले या अहवालाचा आढावा घेऊन मदत जाहीर केली जाईल असंही त्यांनी सांगितलं दरम्यान खेड तालुक्यातल्या वाहागाव गावात वादळामुळे मरण पावलेल्या अनंता नवले आणि नारायण नवले यांच्या वारसांना उपमुख्यमंत्र्यांनी मदतीचा धनादेशही दिला राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढवली आहे आता सर्व वहितीधारक शेतकऱ्यांना आणि वहितीधारक म्हणून नोंद असलेल्या या शेतकऱ्याच्या कूटुंबातल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे यामुळे सुमारे साडेतीन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे

कामवापसी पीटीआय जीवन राज्यातून बाहेर आपल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित कामगारांसाठी श्रमिक विशेष रेल्वे गाडीसाठी आता काहीही मागणी प्रलंबित नाही आणि मागणी आली तर राज्य सरकार त्यासाठीची व्यवस्था करेल असं आज शासनानं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं राज्य सरकारने घरी जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित कामगारांकडून अर्ज भरुन घेतले मात्र त्यांना पुढं काहीच माहिती दिली नाही असा दावा एका स्वयंसेवी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेत केला आहे राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध आता शिथिल केले जात असून आता पाळीव प्राण्यांनाही घराबाहेर फिरायला नेण्याची मुभा दिली असल्याचं राज्यशासनानं आज मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं पाळीव कुत्र्यांना फिरायला नेण्याची परवानगी मिळावी याकरता दाखल झालेल्या याचिकेवर आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्त यांच्यासमोर सुनावणी झाली त्यावेळी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी ही माहिती दिली

कोरोना संकटाच्या काळात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल ही मदत दिली जाणार आहे

चालू महिन्यामध्येच या कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला असून त्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट रद्द करण्यात आली आहे यापुर्वी या कर्मचाऱ्यांचे वेतन हे ग्रामपंचायत करवसुलीशी निगडीत होते

देशवासियांनी बाहेर गर्दी न करता घरातच कुटुंबासमवेत योगाभ्यास करुन हा दिवस साजरा करावा असं आवाहन केंद्रसरकारने केलं आहे आयूष मंत्रालयाने आज माय लाईफ माय योग माझं जीवन माझा योग या आंतरराष्ट्रीय व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेचा प्रारंभ केला गेल्या रविवारी मन की बात मधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेची घोषणा केली होती जगभरातलं कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकेल

तसंच कमेंट सेक्शन मधे माय लाईफ माय योग हॅश टॅग करायचं आहे विजेत्यांना एक लाख रुपयांपर्यंत रोख बक्षिसं मिळणार आहेत

मुंबईत ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले केंद्र सरकारने कार्यालयं आणि इतर ठिकाणी घ्यायच्या खबरदारीविषयी दिशानिर्देश काल प्रसिद्ध केले

चेहरा झाकून घ्यावा किंवा त्याला मास्क लावावा

खोकला शिंक आल्यावर रुमाल टिशू पेपर वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये याशिवाय स्वतःच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आजारपणाची लक्षणं दिसली तर वरिष्ठांना कळविण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करणं आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची थर्मल स्कॅनरने तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणं नसलेले अधिकारी कर्मचारी आणि बाहेरच्या व्यक्तींनाच कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहेत प्रतिबंधित क्षेत्रातले कर्मचारी कार्यालयात येऊ शकणार नाहीत या व्यक्तींना घरून काम करण्याची परवानगी द्यावी आणि हा कालावधी रजा म्हणून गृहित धरु नये असेही सरकारनं सांगितले आहे वाहनाच्या आतील भाग स्टिअरिंग दरवांचे हँडल चावी सातत्याने निर्जुतक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कार्यालयाला भेट देण्यासाठी येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना शक्यतो प्रवेश देऊ नये अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना वरिष्ठांच्या परवानगी नंतरच ऑफिसमध्ये येऊ द्यावे असा खबरदारीचा इशारा देण्यात आलाय शक्य त्या बक्किा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने घ्याव्या असेही सरकारने सांगितले आहे गर्दी टाळण्यासाठी कार्यालयाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्या जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्या पार्किंगच्या ठिकाणी आणि इतरत्र गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायलाही सरकारने सांगितलं आहे शक्य असल्यास अधिकारी कर्मचारी आणि इतर व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रवेशद्वाराची सोय करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे कार्यालयात बसताना कर्मचारी एकमेकांपासून पुरेशा अंतरावर असतील याची काळजी घेण्यात यावी लिफ्टमध्येही व्यक्तींची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगण्यात आलं आहे कार्यालय स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सोय आणि इतर ठिकाणी पुरेशी स्वच्छता करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत कार्यालयात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले तर घ्यायची खबरदारीही सरकारने स्पष्ट केली आहे अशा व्यक्तीला कार्यालयात लक्षणं आढळून आल्यास डॉक्टर येईपर्यंत त्यांना स्वतंत्र खोलीत किंवा विभागात ठेवावं तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जावं किवा हेल्पलाइनला फोन करावा असा सल्ला देण्यात आला आहे संशयित व्यक्तीला कमी किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं असतील तर त्याला घरीच विलगीकरणार ठेवता येईल असा सल्लाही सरकारने दिला आहे या व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यावर कार्यालय निर्जंतुक करावं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं असंही सरकारनं कळवलं आहे

यासंदर्भात सर्व व्यक्तींसाठी भारतीय वस्त्रीय संशोधन संस्थेच्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

अशा परिस्थितीत पूर्ण कार्यालय सील करणं आणि कामं बंद करणं गरजेचं नाही

या काळात इतर व्यक्ती घरून काम करु शकतील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींविषयीही केंद्र सरकारने माहिती दिली आहे

ज्या व्यक्तींचा संबंध रुग्णाची शिंक रक्त लाळ खोकला किंवा शरीरातले इतर स्राव यांच्याशी आला आहे त्यांचा समावेश धोका जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे त्या व्यक्तीला पीपीई किट शिवाय थेट स्पर्श करणाऱ्या व्यक्ती त्याचे कपडे त्याची भांडी त्याने वापरलेले अंथरुण किंवा त्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींचा समावेश झास्त धोका असलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे

या व्यक्तीसोबत कार्यालयात एकाच खोलीत काम केलेल्या व्यक्ती त्याच्यासोबत कमी धोकादायक अवस्थेत प्रवास केलेल्या व्यक्तींचा समावेश कमी धोका असलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोमवारपासून आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे जे कर्मचारी या दिवशी कार्यालयात येणार नाही त्यांची आठवडाभराची रजा गृहित धरली जाईल किंवा त्यांना त्या आठवड्याचे वेतन मिळणार नाही राज्य सरकारने यासंदर्भातले आदेश आज प्रसिद्ध केले आहेत पूर्वमंजूर रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे काही कर्मचाऱ्यांना आठवड्यात एकापेक्षा जास्त दिवस हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यापक्षी काही कर्मचारी काही दिवस उपस्थित असतात तर इतर दिवशी आदेश देऊनही कार्यालयात येत नाही अशा कर्मचाऱ्यांची ज्या दिवशी उपस्थित असतील त्याव्यतिरीक्त इतर दिवसांची रजा गृहित धरली जाणार आहे

रोटेशन पद्धतीने ही उपस्थिती ठेवायची आहे इतर ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित रहावे लागेल

याचा अध्यादेश सरकारने आज प्रसिद्ध केला

मात्र कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलली होती

बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्टयामुळे येत्या आठ दिवसांत दक्षिण आणि मध्य भारतात मान्सूनच्या प्रगतीला वेग येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली

गेल्या चोवीस तासांत मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे